राजस्थान आणि तेलंगणात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पेड न्यूजचा वापर केल्याबद्दल काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे

यामुळे आचार संहितेचा भंग झाला असून निपक्षपाती निवडणुकांना मारक असं वर्तन गांधी यांनी केल्याच्या आरोप नक्की यांनी केला यासंबंधीची तक्रार नक्की आणि भाजपा नेते

नड्डा यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदवली आहे संरक्षण साम्ग्री उत्पादन खरेदीत दलाली स्वीकारल्या प्रकरणी आणि परदेशात अवैधरित्या मालमत्ता जमवल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयानं तीन जणांच्या घरांची आणि कार्यालयांची झडती घेतली हे तिघे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्ती आहेत सक्तवसुली संचालनालयानं वाड्रां यांच्या निकटवर्तियांविरुद्ध परदेशी एजंट दलाली संदर्भात प्रथमच कारवाई केली आहे काल दपारपासून झडती सत्र सुरु झालं असून दिल्ली तसंच बंगळुरुतल्या काही ठिकाणी छापे टाकण्यात आले संबंधित संशयितांची नांवं संचालनालयानं जाहीर केली नाहीत

एनबीसीसीनं मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहून याबाबतची माहिती दिली भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीनं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून बाजारबाह्य व्यवहाराद्वारे ही विक्री करण्यात आल्याचं पत्रात नमूद केलं आहे एनबीसीसी ही म्युच्युअल फंड योजनांची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे लघु कृषी उद्योगांना तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादन वाढवण्याच्या पध्दती शोधून काढण्याच्या दृष्टीनं स्टार्टअपसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे पणजी इथं स्टार्टअप भारत जागतिक उद्योग शिखर परिषदेत ते काल बोलत होते भारतात विकासाचं माध्यम बनलेल्या स्टार्टअपसाठी अनेक नवनवीन संधी उपलब्ध असल्याचं ते म्हणाले उद्योग सेवा आणि कृषी क्षेत्रात आणखी मोठं ध्येयं गाठण्याच्या आणि विकासाच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं प्रभू यांनी सांगितलं

हा एक नवा उच्चांक आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली

न्यायाधीश एस

शर्मा यांनी सुनावणीची तारीख जाहीर केली

ऑनलाईन पर्यटन सम्हांना परवानगी आणि परवानग्यांचं नूतणीकरण करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे पर्यटन मंत्रालयानं तयार केली आहेत ऑनलाईन पर्यटन सेवांमधल्या उणीवा दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तसंच उत्तम सेवा मिळाली नाही तर दंड आकारण्याबाबतची ही मार्गदर्शक तत्वं असतील

लसीकरणाच्या ठिकाणी आरोग्य सेविका आणि वैद्यकीय अधिकारी यांनी वेळीच लाभार्थ्यांना रूग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल केलं उपचाराअंती सर्व लाभार्थ्यांची प्रकृती चांगली आहे ही लस अत्यंत सुरक्षित असून गोवर आणि रूबेला आजारापासून बचावासाठी पालकांनी घाबरून न जाता बालकांना लसीकरण करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे ओडिशामध्ये भ्वनेश्वर इथं सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाशी होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल त्यापूर्वी पाच वाजता दक्षिण आफ्रिका विरुद्ध बेल्जियम सामना होणार आहे